ही ऐतिहासिक विधेयकं असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हे विधेयक सादर करताना केलं या विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही कुठल्याही परवान्याविना विकता येईल असं तोमर म्हणाले काँग्रेस तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातला प्रस्ताव सभागृहात सादर केला हे विधेयक बड्या कंपन्यांच्या फायद्याचं असून यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होणार नाही असं मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार के के रागेश या विधेयकावरील चर्चे दरम्यान म्हणाले

वित्त आणि कंपनी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली ज्या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून ज्यांचे कुठलेही व्यवहार सुरू नाहीत किंवा त्यांच्या नावे कुठलीही ठोस अशी मालमत्ता नाही अशा बनावट कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे असं ठाकूर यांनी या उत्तरात म्हटलं आहे शाळा फी खासगी शाळांकडून आकारण्यात येण्याऱ्या शालेय शुल्कावर नियंत्रण आणण्याचा मुद्दा काँग्रेस खासदार राजमणी पटेल यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला सुटीच्या कालावधीकरिता तसंच पाठ्यपुस्तकं आणि गणवेशासाठी शाळा अवास्तव शुल्क आकारत असल्याचं पटेल यांनी सांगितल अशा अवास्तव शुल्कामुळे गरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून सरकारनं त्यावर नियंत्रण लागू करण्यासाठी विधेयक आणावं अशी मागणी पटेल यांनी केली

देवेगौडा यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली देवेगौडा यांची जूनमध्ये कर्नाटकातून राज्यसभेवर निवड झाली होती

त्यांनी आज कन्नड भाषेतून शपथ घेतली

टाळेबंदीचा हा चार महिन्यांचा कालावधी देशातली आरोग्य यंत्रणा बळकट करणं आरोग्य क्षेत्रातलं मनृष्यबळ वाढवणं आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली

राज्यातले अनेक मंत्री तसंच आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असताना होत असलेलं अधिवेशन कोविडच्याच मुद्द्यावरून वादळी ठरण्याची चिन्हं आहेत

येदियुरप्पा यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे

या कामांची प्रगती आणि स्थलांतरीत मजुरांना काम व्यवस्थित मिळत आहेत की नाही यावर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व्यक्तिगतरीत्या लक्ष ठेवून आहेत

लालबाग विलेपार्ले दादर या भागात आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत आहे मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी राज्यातली पोलीस भरती पुढे ढकलावी अशा मागण्या आंदोलक करत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियामांचं पालन करत हे आंदोलन केलं जात आहे राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हॉटेल चालक मालमत्ता करात देण्यात आलेल्या सवलतीला आणखी सहा महिन्यांकरिता मुदतवाढ द्यावी अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं महाराष्ट्र शासनाकडे केली आहे बृहन्मुंबई महापालिकेनं मालमत्ता करात जाहीर केलेली तीन महिन्यांसाठीची सवलत सर्वच हॉटेल्स आणि उपाहारगृहांना देखील लागू करावी असं संघटनेनं म्हटलं आहे कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या हॉटेल्स आणि उपाहारगृहं बंद असल्यानं या क्षेत्रासाठी सहा महिने तरी करांमध्ये सवलत देण्याची गरज असून तशी विनंती संघटनेच्यावतीनं वारंवार महापालिकेकडे करण्यात येत आहे

सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली सिक्किममधली हॉटेल्स तसंच इतर पर्यटन व्यावसायिकांसाठीची सर्वसाधारण कार्यप्रणाली लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे

या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कदंब गावानजीकच्या जंगलात पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना ही काल घटना घडली

नादालची यापूर्वी नऊ वेळा श्वार्टझमनशी लढत झाली होती त्यापैकी एकही सामना त्यानं गमावला नव्हता मात्र सात महिन्यानंतर नादालनं खेळलेल्या या पहिल्याच सामन्यात मात्र त्याला हार पत्करावी लागली लॉकडाऊनच्या दोन महिन्यात आपण टेनिस रॅकेटला स्पर्शदेखील केला नव्हता असं नादालनं सांगितलं केरळ इशारा केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागान दिला आहे विशेषतः इडुक्की कासरगोड कन्नूर आणि मल्लापुरम जिल्ह्यात अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार